आंतराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा जागतिक प्रशासन आणि व्यापारासह अन्य महत्वाच्या मुद्द्यांवर या परिषदेत चर्चा होईल या परिषदेत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह सहभागी देशांच्या नेत्यांसोबत मोदी ड्रिपक्षीय चर्चा करणार आहेत प्र आणि दुष्काळानं बाधित राज्यांना तातडीनं सर्वतोपरी मदत दिली जाईल असं आश्वासन केंद्र सरकारनं दिलं आहे काल लोकसभेत गृह राज्य मंत्री किरेन रिजिजू यांनी याबाबत सांगितलं की निधी देताना कोणत्याही राज्याबाबत पक्षपात केला जाणार नाही

दरम्यान या निवडणुक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असून हे निकाल आपल्याला अजिबात मान्य नसल्याचं पाकिस्तान मुस्लीम लीगचे नेते शहाबाद शरीफ यांनी म्हा क्रिं आहे मंगळावर पहिल्यादाच एका भूमीगत तलावाचा शोध लागला आहे त्यामुळे तिथं भरपूर पाणी असण्याची आणि अगदी जीवसुष्टीही असण्याची शक्यता वाढली आहे

मंगळावर आढळलेला हा प्रवाही पाण्याचा सर्वात मोठा साठा आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबादमधल्या कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव आणि राष्ट्रवादी काँप्रेसचे वैजापूरचे आमदार भाऊसाहेब पार्शेल चिकत्रावकर यांनी यांनी राजीनामा दिला आहे मराठा आरक्षणासाठी व िह्कूम काढण्याची मागणी जाधव यांनी केली आहे